केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती जाणी म्हणाल्या की या सुधारणांमुळे जिल्हा न्यायालयांना अशा सर्व संस्था ज्या बालन्याय संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करतात या संस्थांना परीक्षण करण्याची परवानगी मिळेल दूरसंचार क्षेत्रासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेला मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

राज्यात कौशल्य विद्यापीठ उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला

उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावं हा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे विद्यापीठानं मान्य केलेले अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राज्यात असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थाया राज्य सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील

कॅरव्हॅन आणि कॅरव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरव्हॅन पर्यटन धोरण राबवण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली कॅरव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल तसंच रोजगार वाढीलाही चालना मिळणार आहे कॅरॅ या व्हॅन्समध्ये निवासाच्यादृष्टीनं सर्वसुविधा असतील पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्रमांक

केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशातील सर्वसामान्य लोकांचं सरकार नसून ते मुठभर लोकांच्या हितासाठी काम करणारं सरकार आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे

कोराना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत नोकरदार मध्यमवर्गीयांना जगणं कठीण झालं आहे त्यामुळे केंद्र सरकारनं श्वन आणि गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा श्रीारा पटोले यांनी यावेळी दिला राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भातल्या जिल्ह्यांमधे कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय काल नागपुरात सर्वाधिक बाधितांची नोंद झाली

ही संख्या मुंबईतल्या बाधितांपेक्षाही अधिक आहे

मुंबई ठाणे अकोला नागपूर आणि पूणे विभागात काल मोठ्या प्रमाणावर बाधितांची नोंद झाली

या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी होती त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

आज जिल्ह्यातले सहा जण करोनामुक्त झाले

यात अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी भरीव तरतूद केली याविषयी अधिक माहिती देत आहेत सामाजिक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक राजेश कदम

केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलं आणि केवळ बड्या उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेतले अशी टीका आंदोलकांनी केली धुळे जिल्ह्यातही आज धुळे जिल्हा युवक काँग्रेसनं विश्वासघात आंदोलन केलं निवडणुकीपुर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करण्याचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं जनतेचा विश्वासघात केला असा आरोप काँग्रेसनं यावेळी केला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय जनसंचार संस्थेच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातल्या पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्या वतीनं आज प्रादेशिक विकासात भाषा पत्रकारितेचे महत्व या विषयावर विशेष ऑनलाईन परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होतं पत्रकारितेत प्रादेशिक भाषेचं महत्व अनन्यसाधारण आहे प्रादेशिक भाषा पत्रकारितेमुळे स्थानिक जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधींपर्यंत सहज पोहचवले जाऊ शकतात असं मत पत्रकार संजय पाखोडे यांनी यावेळी व्यक्त केलं तर डिजीटल माध्यमांचे अभ्यासक विश्वनाथ गरूड यांनी डिजीटल मिडियामधील भाषेचं महत्व अधोरेखित केलं या परिसंवादाला अनेक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते

रात्रपाळीत गस्त घालताना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली त्यावेळी एका ट्रकमधून मद्य साठा जप्त करण्यात आला पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचालकालाही अटक केली आहे नागपुरात आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर प्रवासी मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे महामेट्रो नागपूरच्या सहाव्या स्थापना दिवसानिमित्त सहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महा मेट्रोने दिला आहे

सिताबर्डी ठेरचेंज ते खापरी मेट्रो स्थानक आणि सिताबर्डी ते लोकमान्य नगर मार्गिकेवर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे असं महामेट्रोनं म्हटलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आर

पाटील सुंदर गाव पुरस्कारांच वितरण झालं यावेळी काटी आणि जेवळी या गावांना विभागून आर

पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं गोपाळवाडी काटी जेवळी तुरोरी हसेगाव बागलवाडी पारा जवळा या गावांना तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं विदर्भाच्या काही भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातल्या काही गावात पाऊस झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे सध्या जिल्ह्यात हरभऱ्याचं पिक काढणीला आलं असून शेतात गहू उभा असल्यानं पावसामुळे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव देगाव रिधोरा तेल्हारा वरूड बुजरुक अकोट यासह अकोला शहरातही पावसानं हजेरी लावली गोंदियात पडलेल्या पावसाचा फटका कडधान्य आणि गहू पिकाला बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आज सकाळी गोंदिया सह काही तालुक्यात जोरदार पाऊस बरसला गहू चणावाटाणालाखोरी तूर यांसारख्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं थंडीत वाढ झाली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव नांद्रा खामगाव तालुक्यात तर चिखली परीसरात आज पावसानं हजेरी लावली सध्या शेतामध्ये गहू आणि हरभरा सोंगणीचं काम सुरू असून अवकाळी पावसानं मात्र या पिकाचं नुकसान होत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे